परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आजपासून मालदीवच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत त्यांच्या सोबत या दौऱ्यावर परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अन्य अधिकारी देखील असतील या दौऱ्यात सुषमा स्वराज मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीह संसदेचे अध्यक्ष कासिम इब्राहिम आणि परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांच्याशी चर्चा करणार आहेत या चर्चेदरम्यान विकास आणि आरोग्याच्या क्षेत्रात सहकार्य तसंच दोन्ही देशांच्या नागरिकांच्या परस्पर संपर्क वाढविण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल असं परराष्ट मंत्रालयानं म्हटलं आहे

शेट्टी यांनी आज नाशिकमध्ये भूजबळ फार्म येथे राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते छगन भूजबळ तसंच उमेदवार समीर भ्जबळ यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राष्ट्रवादीच्या कोट्यातून हातकणंगलेची जागा मिळाली असून काँग्रेसकडून वर्धा किंवा सांगली यापैकी एक मतदार संघ मिळणार आहे याबाबत काँग्रेस पक्ष दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले जालना शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं काल शहरात कारवाई करत अवैध उद्योग करणाऱ्या दोन जणांविरुध्द कारवाई केली

जगन्नाथ दीक्षित यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं कुठल्याही महागड्या उपायांच्या मागं न लागता विनासायास डाएट प्रॅनच्या माध्यमातून निरोगी जीवन जगता येतं असं ते यावेळी म्हणाले आजच्या धावपळीच्या युगात निरोगी जीवनशैलीला फार महत्त्व असून सरळ आणि सोपा उपाय म्हणून या डाएट प्लॅनकडे पहावं असं प्रतिपादन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केलं सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात सुमारे साडे चारशे घंटागाड्यांच्या सहाय्यानं मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे मतदार जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या स्वीप या कार्यक्रमासाठी जिल्हा समितीचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी केली आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजाग्रतीपर रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा पथनाट्य पत्रलेखन असे उपक्रम राबवले जाणार आहेत हाँगकाँग इथं सुरू असलेल्या एशियन युथ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतानं सात सुवर्ण दोन रौप्य आणि सहा कांस्य पदकं पटकावून प्रथम स्थान मिळवलं आहे

उसैद खाननं पुरुषांच्या डीकेथलॉन स्पर्धेत सुवर्ण पदक महिलांच्या लांब उडी स्पर्धेत थाबिया पीएमनं सुवर्ण पदक तसंच अब्दुल रज्जाकनं चारशे मीटर मध्ये सुवर्ण पदक पटकवलं एशियन युवा चॅम्पियनशिपमध्ये सर्वात जलद महिला म्हणून अवंतिका संतोष नरालेनं स्थान मिळवलं आहे